उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि संसद सदस्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं डॉ आंबेडकरांची द्रदृष्टी आणि ज्ञानलालसा यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असं उपराष्ट्रपतींनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी आपलं आयूष्य वेचलं देशाला त्यांनी संविधानाची अमूल्य भेट दिली म्हणून देश सदैव त्यांच्या ऋणात राहिलं असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे मुंबईत दादर परिसरात चैत्यभूमी या बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर लाखोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली असुन बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रांगा लावल्या आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथं आलेल्या अनूयायांसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चैत्यभूमी क्रिं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात कोश्यारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यपालांच्या हस्ते दादरच्या श्रीमती कमला मेहता अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तूचं वाटप करण्यात आलं तसंच या दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनालाही राज्यपालांनी भेट दिली दादर इथल्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसंच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारं ठरेल असा विधास मुख्यमंत्र्यांनी यानिमित्तानं दिलेल्या संदेशात व्यक्त केला राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती तर्फे पंडित रोणू मझुमदार उस्ताद शाकीर खानपंडित मुकेश जाधव या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत भीमांजली या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली दरम्यान मुंबईतल्या परळ अल्या चाळीतलं डॉ आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली त्यांनी या चाळीला भेट देऊन रहिवाशांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

त्यामुळं या चाळीत स्मारक उभारण्याची मागणी विविध नेत्यांकडून केली जात होती बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे औरंगाबाद धिं शहरातल्या भडकल गेट परिसरातल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शहरातल्या शाळा महाविद्यालयं आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रम तसंच व्याख्यानांचं आयोजन करण्यात येत आहे राज्यातल्या विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिली आहे लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना या घोटाळ्याबाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही आणि त्यांच्या विरोधात कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे हैदराबाद पशुवैद्य युवतीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले काल हैदराबाद इथल्या चेरलापल्ली इथल्या कारागृहातून चौकशी साठी या चौघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना तपासासाठी घटनास्थळी नेलं यावेळी आरोपींनी पिस्तूल हिसकावून घेऊन पळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांना कराचा भरणा करण्याकरता अनेकदा नोटीस बजावल्यानंतरही कर न भरल्यानं जिल्हाधिकारी नवाल यांनी अपात्र ठरवलं आहे नोटीस बजावल्यानंतरही कराचा भरणा केला नाही त्यामुळे या सदस्या विरोधात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती सांगली महापालिका क्षेत्रात शासन निधीतून प्रस्तावित तीस कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे सांगली महापालिकेला राज्य सरकारनं नगरोत्थान योजनेखाली शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता त्यापैकी तीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले जाणार होते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या कामांना निधी जाहीर झाला होता अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा या गावाजवळच्या महामार्गावर असलेल्या खड्डयांविरोधात खर्डा ग्रामस्थांनी आंदोलन केलं